स्वातंत्र्य दिवस देशातील ग्रामीण भागात विकास घडवून आणण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सरकारनं अनेक मोठी उद्दिष्ट समोर ठेवली आहेतगरिबीचं प्रमाण कमी करणं आणि गावांना स्वयपूर्ण बनवणं हा सरकारचा या मागील हेतू आहे

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मनरेगा आणि कौशल्य विकास कार्यक्रम अशा अनेक योजना ग्रामीण भागासाठी सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं अमेरिका व्हिसा धोरण अमेरिकी नागरिकांऐवजी परदेशी नागरिकांना नोकरी देण्यास सरकारी संस्थांना बंदी करणाऱ्या अध्यादेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सही केलीतसंच

एच वन बी व्हिसाचा सर्वाधिक फायदा भारतीयांना होतो की कर्मचारी उपलब्ध असतानाही त्या पदांवर परदेशी नागरिकांची नियुक्ती करणं हे चुकीचं असून स्थानिकांना प्राधान्य देणारं धोरण लवकरच तयार केलं जाईल असं अमेरिकि सरकारनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहेएच वन बी व्हिसाधारक कर्मचाऱ्यांनी नोकरीमध्ये बदल करून इतर अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्या धोक्यात आणू नयेत यासाठीही मार्गदर्शक सूचना तयार केल्या जाणार आहेत

ट्रम्प यांनी याआधी मायक्रोसॉफ्टबरोबरील व्यवहाराची शक्यता नाकारत टिक टॉक वर बंदी घालणार असल्याचं जाहीर केलं होतं

एकाच दिवसात झालेल्या चाचण्यांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे

कोविड राष्ट्रीय संशयित रुग्णांचा शोध चाचण्या आणि उपचार या त्रिसूत्रीनुसार सध्या देशभरात कोरोना विरुद्धचा लढा सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे

कोविड आकडेवारी महाराष्ट्रात नव्या कोरोनाग्रस्तांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त असं काल सलग दुसऱ्या दिवशी घडलं

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर काल दुपारी शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली

मराठा आरक्षणाबाबत सरकार चालढकल करत असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला

या पार्श्वभूमीवर हिंसक आंदोलन होण्याची शक्यता गुप्तचरांनी वर्तवल्यानंतर श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे ही संचारबंदी तत्काळ लागू होत असून उद्यापर्यंत ती कायम असेल असं श्रीनगरचे जिल्हा न्याय दंडाधिकारी शाहीद इक्बाल चौधरी यांनी सांगितलं

आत्मघाती दहशतवाद्यांनी तुरुंगाच्या प्रवेशद्वारावर स्फोटकांनी भरलेली गाडी धडकवली

नानगरहर प्रांताची राजधानी जलालाबाद इथं हा हल्ला झाला अयोध्या भूमिपूजन अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनासाठी कालपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या धार्मिक विधीदरम्यान आज सहा तासांचं विशेष अनुष्ठान होणार आहे भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार आहे

अयोध्येतील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे या ऐतिहासिक समारभासाठी अयोध्येत सध्या महोत्सवाचं वातावरण आहे नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमेचा सण काल देशभरात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्रात मच्छिमार बांधव दरवर्षी याच दिवशी नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करतात सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करून मासेमारीची सुरुवात होते नारळ फोडण्याच्या बोटींच्या स्पर्धाही होतात पण यंदा या सणावर कोरोनाच सावट होतं त्यामुळे मुंबईसह कोकणात कालची नारळी पौर्णिमा साधेपणाने साजरी झाली हवामान मुंबईसह उपनगरात आणि ठाण्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे आज आणि उद्या मुंबईसह कोकणात काहि ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडणं शक्यतो टाळावं असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी संबंधित यंत्रणांसह आपत्कालीन नियंत्रण कक्षाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत